महिला हॉकीच्या अ गटात भारतानं इंग्लंडचा दोन एक असा पराभव केला प्रुष हॉकीच्या ब गटात आज भारत आणि वेल्स संघादरम्यान सामना होणार आहे बॅडमिंटनच्या मिश्र सांधिक प्रकारात भारतानं सिंगापूरचा तीन एक असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला टेबल टेनिस मध्येही महिला संघानं इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली असून सुवर्ण पदकासाठी भारतीय संघाचा सामना सिंगापूर विरुद्ध होणार आहे या स्पर्धेत भारत सहा सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकासह पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे ऑस्ट्रेलिया पहिल्या इंग्लंड दुसऱ्या तर कॅनडा तिसऱ्या स्थानावर आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे

या योजनेमुळे देशात उद्योग क्षेत्रात भरभराट झाली असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला या योजनेम्ळे तरुण उद्योजकांना नवीन ऊर्जा मिळाली असल्याचं ते म्हणाले

शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठबे यांची काल अहमदनगर इथं हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेनेनं नगर बंदची हाक दिली असून शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वात आज सकाळी दिल्ली दरवाजापासून मोर्चा काढण्यात आला महापौर सुरेखा कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा लेफ्टनंटपदापर्यंतचा प्रवास कथन करणारा एक पाठही बालभारतीनं दहावीच्या मराठीच्या प्स्तकात समाविष्ट केला आहे

पुणे इथं राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते

मात्र काही उद्योजकांनी या निर्णयावर आक्षेप घेत लाखो लोकांचा रोजगार बुडेल असं म्हटलं आहे प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्यास धान्य बेकरी आणि वस्त्रोद्योगात उत्पादन वेष्टन आणि पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होतील असं महाराष्ट चेंबर्स ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्टीजचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी म्हटलं आहे